यावेळी घरातील सदस्यांची ताप खोकला दम लागणे याविषयीची माहिती घेऊन त्यांची ऑक्सिजन पातळी तपासण्याचं काम हे पथक करणार आहे कोविड सद्रश्य लक्षणं आढळलेल्या व्यक्तींना जवळच्या महापालिकेच्या दवाखान्यात पाठविणं तसंच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोबाईल एपमध्ये सर्व माहिती भरण्याचंही काम या पथकांकडून करण्यात येत आहे

कुणाल खेमनार यांनी दिली

महापालिकेनं काल रात्री प्रभाग निहाय आकडेवारी जाहीर केली रुग्ण वाढीचा वेग या आठवड्यात काहीसा लगाम बसला आहे नेहरूनगर खराळवाडी व्रायणी नगर या प्रभागात सर्वात कमी रुग्ण संख्या आहे पालिकेचा ब प्रभाग वगळता सर्वच प्रभागातील आकडे हजाराच्या आत आहेत

तर जवळपास साडेपाच हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत मराठा शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे यांनी आज पुण्यात मराठा समाजाची बैठक आयोजित केली होती मात्र नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याने मराठा समाजातील नेते आणि संघटना एकत्र येत नाही हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया मेटे यांनी दिली आहे दरम्यान मेटे यांनी समाजाच्या सोबत रहावे असे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचे म्हणणे आहे नाशिक येथील छत्रपती संभाजीराजेंच्या उपस्थितीत राज्यस्तरीय मराठा समन्वयकांच्या बैठकीला विनायक मेटे उपस्थित नव्हते तर पुण्यातील बैठक मेटे यांची वैयक्तिक बैठक आहे असे सांगून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक या बैठकीला उपस्थित राहिले नसल्याचं धनंजय जाधव यांनी सांगितल पिंपरी चिंचवड मैला शद्धीकरण पिंपरी चिंचवड महापालिकेने सांडपाण्याच्या मैला शुद्धीकरण प्रक्रिया अंतर्गत अधिकाधिक पाणी वापरात कसे येईल यासाठीचा प्रकल्प आखण्यास सुरुवात केली आहे

उद्याही काही ठिकाणी वीजांसह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे

तुम्ही मात्र घरीच रहा निरोगी रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी